प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नप्ति म्हणून औपचारिक रीत्या निवड करण्यासाठी आज नवनिर्वाचित खासदारांची बळि

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची बक्रि आज सायंकाळी संसदच्या मध्यवर्ती सभागृहात होणार असून त्यावछी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नत्ता म्हणून औपचारिक रीत्या निवड जाहीर होईल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावछी सर्व सहकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल प्रशंसा कल्ली तसंच मंत्रिमंडळ सदस्यांनी मोदी यांचक्रिभार मानलघिदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविद यांची भट्टप्तक्री आणि मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकाऱ्यांसह आपला राजीनामा कोविद यांच्याकड सुपूर्द कला राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून काम पहायला सांगितलं

यात पाच भाजपाच्या एक शिवसेनेची एक राष्ट्रवादी काँग्रेसची तर एक महिला खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिब्यानं निवडून आलेली आहे

आंध्रप्रदेशात वाय एस आर काँप्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांची विधिमंडळ पक्ष नेते म्हणून एकमताने निवड झाली आहे

त्यात हा प्रस्ताव पक्षाचे ज्येष्ठ नेते बोत्स सत्यनारायण यांनी मांडला आणि तो एकमतानं मंजूर झाला पक्षाचे विधान परिषदेतले आमदारही बैठकीला उपस्थित होते नंतर राज्यपाल ई एस एल नरसिंहन यांना भेटण्यासाठी जगनमोहन रेड्डी हैद्राबादला रवाना झाले ते पक्षाच्या आमदारांची यादी सादर करुन सरकार स्थापनेचा दावा करतील मध्यप्रदेशात शहरी भागात नोटा या मतदान अधिकाराचा वापर झाला नाही तर ग्रामीण आणि आदिवासी भागात नोटा चा वापर मोठया प्रमाणात झाला निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरच्या माहितीनुसार मध्यप्रदेशात एकूण मतदानात एक टक्क्यापेक्षा कमी नोटा अधिकाराचा वापर झाला

ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल यांनी मुख्यमंत्री नविन पटनाईक आणि मंत्रीमंडळ सदस्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पटनाईक यांनी आपलं काळजीवाहू सरकार चालवावं अशी विनंती राज्यापालांनी केली आहे

नवीन पटनाईक ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाचव्यांदा शपथ घेणार आहेत

राजस्थानात पोखरण इथं ही चाचणी करण्यात आली या बॉम्बनं निर्धारित लक्ष्य अचूक भदिक्याचं संरक्षण मंत्रालयानं काल नवी दिल्लीत सांगितलं या बॉम्ब चाचणीत सर्व उद्दीष्ट यशस्वीरित्या पूर्ण कव्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे हा बॉम्ब सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांसह वापरात आणण्यास सक्षम असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट क्लि

एअर कमोडोर संजीव घुराटिया यांनी चंदीगड क्षे हे प्रमाणपत्र स्वीकारलं या पर्यावरण पुरक ब्रिनाच्या वापरासाठी वायुसेनेनं या आधीही या विमानाच्या चाचण्या घेतल्या आहेत

परंतु त्यात यश आलं नाही त्याबदद्ल आपल्याला खट्ट असल्याची भावना त्यांनी लंडनच्या डाऊनिंग स्ट्रीट इथं व्यक्त कली

मृतांमध डिहुतक् जण विद्यार्थी होत अभ्निशमन दलाच्या सतरा पथकांनी घटनास्थळी धाव घस्तिन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न कल्ला जखमींना तातडीन क्रिग्णालयात दाखल करण्यात आलं आहा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी काल रात्री घटनास्थळी पहाणी केली या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रुपाणी यांनी यावेळी दिले या घटनेला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी म्हटलं आहे

या दुर्घटनक्रिरणी गुजरात पोलिसांनी शिकवणी वर्गाच्या मालकाला अटक क्ली आह आप्रकरणात इमारतीचविन विकासक आणि शिकवणी वर्गाच्या मालकाविरोधात सरथाना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल कल्प्राची माहिती सुरतच प्रालिस आयुक्त सतीश शर्मा यांनी वार्ताहारांना दिली